मंगळवार बूधवार आणि शुक्रवार शनिवार असे आठवड्यातील चार दिवस लसीकरण सुरू राहणार आहे अशी माहिती राज्याचे आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ

सोमवार आणि गुरुवार या दोन दिवसांत को विन एपवर माहिती अपलोड करण्यासाठी तसंच इतर सरकारी कामं मार्गी लावण्यासाठी लसीकरण होणार नाही राज्यासह देशात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला शनिवारी प्रारंभ झाला रविवार सोमवार हे दोन दिवस लसीकरण करण्यात येणार नसल्याचं आरोग्य खात्याने जाहीर केलं होतं

ही मोहीम अधिक प्रभावीपणे राबवून आरोग्य कर्मचाऱ्यांचं लसीकरण करुन घ्यावं असं आवाहन ठाकरे यांनी यावेळी केलं लसीकरण दष्परिणाम पुणे शहरात कोरोना प्रतिबंधक लसीकरणानंतर दुष्परिणाम झाल्याची एकही तक्रार समोर आली नाही अशी माहिती पुणे महापालिकेचे प्रभारी आरोग्य प्रमुख डॉक्टर आशिष भारती यांनी दिली शनिवारी लसीकरण मोहीम झाल्यानंतर काही ठिकाणी रुग्णांना त्रास झाल्याच्या घटना समोर येत आहेत या पार्श्वभूमीवर डॉक्टर भारती यांनी ही माहिती दिली कोणतीही लस दिल्यानंतर ताप येणं डोकं दुखणं मळमळ होणे अशा तक्रारी येणे स्वाभाविक असतं मात्र शहरात कोणतीही गंभीर तक्रार आली नसल्याचं भारती यांनी स्पष्ट केलं

प्रबोधिनीचे कमांडंट लेफ्टनंट जनरल असित मिस्त्री यांच्या हस्ते लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली मिस्त्री यावेळी म्हणले की लष्करी रुग्णालय कोरोना विषाणू चा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी प्रयत्न करत आहे त्यामुळे प्रबोधिनी मध्ये कॅडेटस प्रशिक्षण विनाविलंब सुरू आहे आता आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात येत आहे

राज्यात कोरोना चाचण्यांमध्ये बाधित आढळण्याच्या प्रमाणातली घट कायम आहे

अकोला औरंगाबाद आणि कोल्हापूर विभागात प्रत्येकी एका मृत्यूची नोंद काल झाली लातूर विभागात काल एकाही व्यक्तीच्या मृत्यूची नोंद नाही

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी काल ही माहिती दिली

अशाप्रकारे ग्रामसभेचे आयोजन न केल्यास संबंधित सरपंच उपसरपंच आणि ग्रामसेवक यांना जबाबदार धरून त्यांच्याविरुद्व कार्यवाही करण्याची तरतूद आहे तथापि कोरोना विषाणूच्या प्रसारास प्रतिबंध करण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाने वेळोवेळी दिलेले आदेश अधिसूचना यानुसार सर्व प्रकारच्या सामाजिक राजकीय सभा आणि संमेलनांवर बंदी घालण्यात आली होती आता बहुतांश जनजीवन पूर्ववत होत असल्याने ग्रामसभांच्या आयोजनास देण्यात आलेली स्थगिती उठविण्यात येत आहे यासंदर्भातील शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे असंही मुश्रीफ यांनी सांगितले

सर्व जिल्ह्यातील प्राथमिक विभागाच्या शाळा सुरू करण्याबाबत राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचना आलेल्या आहेत त्यानुसार जिल्ह्यातील शाळांची स्वच्छता आणि सॅनिटायझेशनचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात येत आहे या कामासाठी ग्रामपंचायत शालेय पोषण आहार विभागाची मदत घ्या माध्यमिकच्या शाळांची स्वच्छता करून घ्या वर्षभर खोल्या बंद असल्याने दुर्गंधी येऊ नये संपूर्ण स्वच्छता व्हावी यासाठी खोल्या उघड्या ठेवा

कोरोनाविषयक सर्व खबरदारी घेऊनच शाळा सूरू करण्यात येणार आहेत यासाठी विद्यार्थ्यांसाठी मास्कची व्यवस्था करण्यात येणार आहे प्रत्येक शाळेच्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था करण्यासही सांगण्यात आलं आहे

पालक सभा घेऊन त्यांना विद्यार्थ्यांची संपूर्ण जबाबदारी घेत असल्याचे पटवून द्यावं असं सांगण्यात आलं असून पालक गट ग्राम शिक्षण समिती ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जनजागरण करण्यात येणार आहे सोलापूर जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षण विभागाच्या शाळा सुरू करण्याची जय्यत तयारी जिल्हा परिषदेने सुरू केली आहे

त्यासाठी काल आढावा बैठक घेण्यात आली पुणे शाळा पुणे शहरात इयत्ता पाचवी ते आठवी चे वर्ग सुरू करण्या संदर्भातला निर्णय पुढील दोन दिवसांत घेतला जाईल अशी माहिती पुणे महापालिकेचे उपायुक्त सुरेश जगताप यांनी दिली आहे शाळा सुरू करण्याबाबत महापालिका शाळेच्या सर्व मुख्याध्यापकांची एक बैठक घेण्यात येणार असून त्यानंतर शाळा सुरू करण्याबाबत निर्णय होईल असं जगताप यांनी स्पष्ट केलं आहे महसल कोरोनाकाळात पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाला परवाना नुतनीकरणातून एक कोटी रुपयांपेक्षा जास्त महसूल मिळाला आहे

ऑलिंपिक कोरोनाच्या जागतिक साथीमुळे लांबणीवर पडलेल्या आणि आयोजनासाठी प्रचंड विरोध असलेल्या टोकियो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेचं भवितव्य आता संयुक्त राष्ट्रांनी ठरवावं अशी सूचना आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीचे माजी उपाध्यक्ष केव्हन गॉस्पेर यांनी केली आहे

टोकियोसह जपानमधील अन्य शहरांमध्ये टाळेबंदीची घोषणा करण्यात आली आहे

पण कोरोनाविरुद्धचा लढा संपलेला नाही म्हणूनच मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार